नरेंद्र मोदी प्रधानमंत्रीपदी तर राजनाथ सिंह यांना संरक्षण अमित शाह यांना गृह आणि नितीन गडकरी यांना परिवहन मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे निर्मला सितारामन यांना अर्थमंत्रालयाचा एस जयशंकर यांना पस्राष्ट्र व्यवहार मंत्रालय स्मृती ज्ञाणी यांना महिला आणि बालकल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे प्रकाश जावडेकर यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा पियूष गोयल यांना रेल्वे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय डॉक्टर हर्षवर्धन आरोग्य आणि विज्ञान तंत्रज्ञान धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम आणि पोलाद रमेश पोखरियाल निषंक मनुष्यबळ विकास थावरचंद गेहलोत यांना सामाजिक न्याय आणि सबलीकरण तर नरेंद्रसिंह तोमर यांना कृषी आणि ग्रामविकास मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे सदानंद गौडा यांना खतं आणि रसायन प्रल्हाद जोशी यांना संसदीय कामकाज आणि खाण मंत्रालय रामविलास पासवान अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्रालय रविशंकर प्रसाद कायदा आणि न्याय तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अर्जुन मुंडा आदिवासी विकास मुकार अब्बास नख्वी अल्पसंख्याक मंत्रालय महेंद्रनाथ पांडे कौशल्य विकास हरसिमरत कौर बादल यांना अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे अरविंद सावंत यांना अवजड उद्योग गिरीराज सिंह यांना पशुपालन दुग्धविकास आणि मत्सपालन विकास मंत्रालय तर गजेंद्र सिंह शेखावत यांना जलसंपदा मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे राज्यमंत्र्यांमधे रावसाहेब दानवे यांना अन्न आणि नागरी पूरवठा तसंच ग्राहक संरक्षण रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि सबलीकरण तर संजय धोत्रे यांना मनृष्यबळ विकास आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे मंत्रिमंडळाची पहिली बैठकही आज संध्याकाळी होणार आहे या बैठकीत संसदेचं कामकाज किती तारखेला सुरू होणार हे निश्वित केलं जाईल संसदेच्या आगामी सत्रात लोकसभेतील नवीन सदस्यांचा शपथविधी होणार आहे एडमिरल करमबीर सिंह यांनी आज नौदल प्रमुख म्हणून पदभार स्विकारला

त्याआधी ते नवी दिल्ली मुख्यालयात नौदलाच्या उपप्रमुख पदी कार्यरत होते आपल्या देशाला असं नौदल देण्याचं सामर्थ्य आहे जे सागरी क्षेत्रातल्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सक्षम असेल असं करमबीर सिंह यांनी नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्या नंतर सांगितलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई नागपूर आणि प्ण्यातल्या मेट्रो प्रकल्प नवी मुंबई विमानतळ सिंचन योजना सी लिंक प्रकल्प राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला

फिक्कीनं चालू म्हणजेच मे महिन्यात उद्योग व्यवसाय बँकींग आणि वित्तीय संस्था क्षेत्रांशी संबंधीत असलेल्या अर्थतज्ञांमध्ये हे सर्वेक्षण केलं होतं

कोल्हापूर जिल्हयातल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे

याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहितीही त्यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या म्हसावद गावात आज लोककल्याणकारी प्रशासनामुळे जगविख्यात असलेल्या प्रण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला अहिल्यादेवी होळकर यांच्या मानवतेची शिकवण अंगीतकृत करत म्हसावद ग्रामस्थांनी अहिल्यादेवींच्या जयंतीच्या खर्चाला फाटा देत जमा झालेला सर्व निधी हा गावातल्या आकस्मीक निधन झालेल्या सिमाच्या कुटंबीयांना दिला आहे बीड शिं अहिल्याबाई होळकरनिमित्त मिरवणूकीचं आयोजन करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यात चोंडी ि पुण्यश्रोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे तंबाखुचे आरोग्यावर होणार दुष्परिणाम या संदर्भात नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता